सुरक्षा आणि संपर्क सुविधा अत्यंत महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे चीन मधल्या किंगदाओ शहरात आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते आज बोलत होते संघटनेच्या सदस्य देशांमधून केवळ सहा टक्के पर्यटक भारतात येत असून सामायिक संस्कृती बद्दल जागरुकता निर्माण केल्यास हे प्रमाण वाढेल शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतले खानपान महोत्सव आणि बौद्ध महोत्सवही भारतात आयोजित केले जातील असं पंतप्रधानांनी सांगितलं एससीओ राष्ट्रांच्या सूचनेप्रमाणे दहशतवादाचा सामना करण्यास चीन कटीबद्ध असल्याचं चीनचे राष्टपती शी जिनपिंग यावेळी म्हणाले

यावेळी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले याठिकाणी अज्नही चकमक स्रु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान काल रात्रीही बांदिप्रा जिल्ह्याच्या दर्दपोरा आणि पानार क्षेत्रातल्या जंगलात अज्ञात दहशतवादी आणि लष्करा दरम्यान चकमक झाली लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर लष्करानं आसपासच्या भागात नाकेबंदी करून शोध मोहीम सुरु केली यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही

तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे

परीक्षार्थींना जे ई ई ए डी व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी दुबई इथं काही उद्योग समूहांशी चर्चा केली डीपी वर्ल्ड समुहानं मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थ्रम्बे समुहानं आरोग्य क्षेत्रातल्या उपक्रमांमध्ये सहयोगाची तयारी दर्शवली आहे या दौऱ्यात मुख्यमंत्री अनेक संस्था कंपन्यांशी संवाद साधणार असून त्यातून राज्यातल्या कृषी विकास पायाभूत सुविधा उभारणी आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना गती देणार आहेत

यानिमित्तानं साठ तासांचा सांस्क्रतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून काल पूर्वरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली नाट्यसंगीत पथनाट्य संगीत जुगलबंदी एकांकी अशा कार्यक्रमांचा यात समावेश होता

त्यामुळे या मार्गावरची वाहतुक हळूहळू सुरळीत होत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे आज सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे बुलडाणा जिल्ह्यात शेगाव रेल्वे स्थानकावर तीन महिलांचा रेल्वेखाली येव्न मृत्यू झाला आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास या महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना जोधपूर चेन्नई अतिजलद गाडीखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला

अतिवृष्टीम्रळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झालं आहे

दोन्ही राज्य सरकारांनी मुताच्या कुटंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे

प्रुषांच्या आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्मारनं सुवर्ण तर महिला गटात अरपनदीप कौर बाजवानं कांस्य पदक पटकावलं भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण एक रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवली आहेत